सभागृहात आज अनावरण करण्यात आलं

एकात्मिक जल आराखड्यास वैधानिक दर्जा देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं

फेब्र्वारी रोजी होणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या संसद भवनातल्या मध्यवर्ती सभाग़हातील छायाचित्राचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज अनावरण झालं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षा स्मित्रा महाजन यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं ते म्हणाले अटलजी आता छायाचित्र रुपानं संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात सदैव राहणार असून आपल्याला स्फूर्ती देत राहतील अटलजींच्या महानतेविषयी बोलायचं झाल्यास कित्येक तासांचा वेळही अपूराच पडेल अटलजींची प्रदीर्घ राजकीय कारर्कीद होती त्यापैकी बराच काळ संसदेत विरोधक म्हणूनच त्यांनी भूमिका बजावली जनहिताचे अनेक मुद्दे त्यांनी सातत्यानं उपस्थित केले अटलजींच्या ओघवत्या वाणीतल्या भाषणात जितकी ताकद होती तेवढीच त्यांच्या मौनातही होती त्यांचं संवाद कौशल्य अजोड होते आणि त्यांना विनोदाची उत्तम जाणही होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा इथं अनेक विकास प्रकल्पांचं उदघाटन केलं झज्जर जिल्ह्यातील बाडसा गावात उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेचं लोकार्पण केलं त्याचप्रमाणं चंदीगड जवळील पंचक्ला इथं राष्ट्रीय आय्र्वेद संस्थेचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं

नागरिकता संशोधन विधेयकाच्या वेगवेगळ्या तरत्दींबद्दल पूर्वोत्तर राज्यातील नेते आणि काही म्ख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज लोकसभेत बोलतांना सांगितलं हे विधेयक लोकसभेमध्ये हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आलं होते देशभरात आंदोलन करत असलेल्या एक लाखांहन अधिक वकीलांच्या मागण्या प्र्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं आहे

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सी बी आय चे माजी संचालक एम नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयानं न्यायालय अवमानना प्रकरणी दोषी ठरवत एक लाख रुपये दंड ठोठावला आहे न्यायालयाचं आजचं कामकाज संपेपर्यंत एका कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षाही न्यायालयानं राव आणि कार्यकारी संचालक एस बास् राम यांना सुनावली

तसंच राज्याच्या ग्रामीण भागांसाठी काही महत्वाचे निर्णय आज घेण्यात आले द्रष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रूपयांची तात्प्रती वाढ करायला तसंच राज्यात केंद्राची राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजना राबवण्यासाठी मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली

त्याप्रमाणे राज्यातील सहकारी तत्वावरील वस्त्रोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या धोरणात स्धारणा करण्यात आली आहे ज्यायोगे विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्र या कापूस उत्पादक प्रदेशात सहकारी सुत गिरण्यांच्या स्थापनेस प्रोत्साहन मिळणार आहे उदया नवी दिल्ली इथं पहिली माध्यम विभागांची वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे ही परिषद माहिती आणि प्रसारण खात्याच्या वतीनं आयोजित करण्यात आली असून भारतीय माहिती सेवेतील विविध माध्यमविभागांच्या अधिकाऱ्यांना व्यासपीठ मिळवून देणं हाच या मागचा उद्देश आहे माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड या परिषदेचं अध्यक्षपद भ्षवणार आहेत

एम सी

आकाशवाणी नागप्रच्या वृत्त विभागाचे वृत्त संपादक म्हणून डॉ मनोज सोनोने यांनी आज कार्यभार स्वीकारला

सोनोने यापूर्वी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर इथल्या फिल्ड आऊटरिच ब्यूरो इथं क्षेत्रीय प्रचार अधिकारी म्हणून कार्यरत होते

सोनोने यांनी यापूर्वी पत्रसूचना कार्यालय नागपूर तसंच आकाशवाणी पणजी इथल्या वृत्त विभागात कार्य केलेलं आहे महा मेट्रोच्या नागप्र मेट्रो रेल प्रकल्पनांतर्गत व्हायाडक्ट मार्गावरील खापरी मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेन्ज मेट्रो स्टेशन आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते सुभाष नगर मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांकरिता लवकरच मेट्रो प्रवासी वाहतूक सेवा सुरु होणार आहे

सुद्धा मेट्रोची चाचणी घेऊन स्रक्षिततेशी संबंधित ब्रेक सिस्टीम निर्वासन प्रणाली आणि इतर सर्व उपकरणांची तपासणी केल्या जाईल तसंच मेट्रो कोचेसमध्ये असलेल्या स्रक्षा उपकरणांची देखील चौकशी यावेळी करण्यात येईल जमिनीचे सात बाराचे उतारे तसंच वन जमीन हक्कांसंबंधी सर्व प्रलंबित प्रकरणं महिनाभरात निकालात काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याचे निर्देष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला दिले आहेत

तसंच आदिवासींच्या प्रश्नांचं वेळोवेळी निराकरण व्हावं यासाठी डॉ विजयकमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेअंतर्गत एक उपसमिती नेमण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून ग्रामीण भागातल्या महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी यवा संकल्प परिवर्तन संघटनेतर्फे गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात प्रथमच महिला संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला

राऊळ यांच्याकडे दाखल केलं आरोपपत्रामध्ये संशयित आरोपी अमोल काळे वासुदेव सुर्यवंशी भरत करणे अमित डेगवेकर या चौघांचा पानसरे हत्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असून खून खूनाचा प्रयत्न साक्षीदारांच्या मदतीनं हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे हे चारही संशयित सनातन संस्थेशी संबंधीत आहेत आज ग्वाहाटी इथं राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेला स्रूवात झाली तब्बल नऊ वर्षानंतर प्रथमच होणीऱ्या या स्पर्धेत सायना नेहवाल पी

सिंधू समीर वर्मा आणि पारूपल्ली कश्यप या खेळाड्रंचा सहभाग असणार आहे सायना नेहवाल आणि गेल्याच्या वर्षीची विजेती पी

सिंधू या महिलांच्या स्पर्धेतील म्ख्य आकर्षण असणार आहे